केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामविलास पासवान यांनी काल दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली या कायद्याचं मूळ प्रारूप कायम ठेवण्याची तरतूद या विधेयकात आहे या दुरूस्तीमुळे सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात दिलेले निर्णय निष्प्रभ ठरणार आहेत संसदेच्या चालू अधिवेशनातचं हे विघेयक संसदेत सादर करून मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं पासवान यांनी सांगितलं केंद्रातलं सरकार अनुसूचित जाती जमातींच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलत करायलाही त्यांनी सांगितलं

या निर्णयाचा देशभरातल्या जवळपास दीड कोटी कुटुंबांना लाभ मिळेल असं केंद्रीय दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं

ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते

पश्विम रेल्वेच्या स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून प्रवाश्यांना आता रेल्वेस्थानकावरील तसंच रेल्वेस्थानक परिसरातील आणि शौचालयातील अस्वच्छतेचे फोटो व्हॉट्सअप वरुन रेल्वे प्रशासनाला पाठवता येतील

लंडन ध्रे सुरू असलेल्या महिला विध चषक हॉकी स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत आज भारताचा आयर्लंडशी सामना होणार आहे भारतीय संघानं डेलीच्या संघाला तीन शून्य अशा फरकानं पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला भारत आणि उलंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना कालपासून बर्मिंगहम क्वे सुरु झाला उलंडन नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला